अलिकडच्या काळात झालेल्या हल्ल्यापैकी हा सर्वात वाईट आणि भयकर हल्ला असल्याचं संरक्षण सुत्रांनी म्हटलं आहे जखमीना लष्काराच्या श्रीनगर श्रील्या रुग्णालयात भरती केलं असल्याची माहिती सरंक्षण सुत्रांनी दिली केंद्रीय राखीव दलाचे पोलीस दलाच्या महानिदेशकानी या हल्ल्यांची माहिती गृहमंत्री राजनाथ सिंग यांना दिली हा हल्ला घृणास्पद असून या जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत संपूर्ण राष्ट्र शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या पाठी ठामपणे उभं आहे असं त्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून आपल्याला धक्का बसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं याची जबाबदारी स्वीकारली आहे पुलवामा जिल्ह्यातील काकापोरा बिला दहशतवादी आदील अहमद यानं हा स्फोट घडवल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे पीटीआयच्या वृत्तानुसार या हल्ल्यात अनेक लोक जखमी झाले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे लष्कारानं या भागातील वाहतूक थांबवली असून हे संपूर्ण क्षेत्र प्रतिबंधीत करुन शोध सत्र सुरु आहे केंद्र सरकार शेतक यांच्या कल्याणासाठी कार्यरत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं उत्तराखंडमधल्या उधमसिंह नगर जिल्ह्यातल्या रुद्रपूर धिल्या रॅलीला संबोधित करताना प्रधानमंत्री आज बोलत होते खराब हवामानामुळे प्रधानमंत्री रुद्रपूरला पोहोचू शकले नाहीत त्यामुळे त्यांनी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाच्या ढिकला भागातून मोबाईल फोनद्वारे रॅलीला संबोधित केलं

दिल्लीच्या राज्यसरकार अधिका यांच्या बदल्या आणि नेमणूकांबाबतची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज मोठया पीठांकडे वर्ग केली या याचिकेची सुनावणी न्यायमूर्ती ए के सिक्री आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या पीठापुढं सुरु होती मात्र काही मुद्यांबाबत या दोन न्यायमूर्तीमधे एकमत न झाल्यामुळे ही सुनावणी मोठ्या पीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला वंदे भारत एक्स्प्रेस या देशातल्या पहिल्या मध्यम जलदगती रेल्वेगाडीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्ली रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवणार आहेत नवी दिल्लीहून निघून कानपूर आणि अलाहबाद मार्गे ही गाडी आठ तासांत वाराणशीपर्यंत जाणार आहे सोमवार आणि गुरुवार वगळता आवड्यातले पाच दिवस वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे लखनौ ते जिकमधील नजफ या पहिल्या विमान उड्डाणाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज हिरवा झेंडा दाखवला दुर्गमातल्या दूर्गम भागांशी देशाचा हवाई संपर्क साधण्यावर सरकारचा भर आहे असं ते यावेळी म्हणाले नजफ हे जोकमधील शहर शिया मुस्लीमांसाठी धार्मिक पवित्र स्थान असून लखनौमधे सुद्धा शिया मुस्लीमांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे या दोन शहरामध्ये हवाई सेवा सुरु करण्याची मागणी खूप आधिपासून होत होती सुमारे पाच तासांचा प्रवास असलेली ही हवाईसेवा सोमवार आणि गुरुवारी उपलब्ध असेल दिल्ली आणि आसपासच्या परिसरात आज पहाटेपासून पाऊस पडत आहे पुढल्या चोवीस तासात दिल्लीसह उत्तर भारतात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे पश्विमेकडील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे जम्मू कश्मीर हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे

या तिन्ही शिक्षा त्याला एकत्र भोगाव्या लागणार आहेत अगुस्ता वेस्टलॅंड मनीलॉंड्रिग प्रकरणी दुबईस्थित उद्योगपती राजीव सक्सेना याला दिल्ली उच्च न्यायालयानं सात दिवसांचा हंगामी जामीन मंजूर केला आहे या प्रकरणी सक्सेना अटकेत असून वैद्यकीय कारणावरुन त्यानं जामीन मागितला एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेनं सक्सेनाच्या आरोग्याबाबत वैद्यकीय तपशीलवार अहवाल सादर होता करावा असे निदेंश देत विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी हा जामीन मंजूर केला

निवडणूकांच वार्ताकन करताना आपल्या देशातल्या राजकीय विविधतेचा आदर करायला हवा असं प्रसार भारतीचे अध्यक्ष सूर्यप्रकाश यांनी म्हटलं आहे आकाशवाणी आणि दूरदर्शन यांच्या वृत्तविभागांसाठी आगामी निवडणूकांच्यावेळी करण्याच्या वार्तांकनाबाबत झालेल्या एका परिषदेचं उद्घाटन सूर्यप्रकाश यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते दूरदर्शन आणि आकाशवाणीनं आपली विधासाईता जपली आहे आणि सध्याच्या काळात ते अतिशय महत्तवांच असल्याचं माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यावेळी म्हणाले असंसर्गजन्य रोगांच्या वाढत्या प्रमाणाबाबत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे

मधुमेह हृदयविकार कर्करोग आणि श्वसनाचे विकार यांसारख्या असंसर्गजन्य रोगांवर पायबंद घालण्यासाठी शालेयस्तरापासूनच योग शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे असही नायडू यांनी सांगितलं अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या हालचालींकडे भारत लक्ष ठेवून आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं ते आज वार्ताहरांशी बोलत होते मध्यपूर्वेकडच्या सुरक्षा स्थिती संदर्भात भारत ज्ञाण सौदी अरेबिया आणि रशियाच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले चलनफुगवट्यावर आधारित घाऊक किमतींनी जानेवारी महिन्यात गेल्या दहा महिन्यातला नीचांक गाठला

या दौ यात ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतील तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील मानवतावादी भूमिकेचं निमित्त करुन अमेरिकेचं सैन्य वेनेझुएलामध्ये घुसणार असल्याचा श्रारा क्युबानं दिला आहे अमेरिकी सैन्याला रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांची गरज क्युबा सरकारनं व्यक्त केली आहे गुवाहाटी बें सुरु असलेल्या वरीष्ट गट राष्ट्रीय बॅंडमिंटन स्पर्धेत ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या पी व्ही सिंधूनं महिला एकेरीची उपान्त्यपूर्व फेरी गाठली आहे

अव्वल आठ खेळाडूंना जागतिक आणि राष्ट्रीय मानांकनाच्या आधारे उपउपान्त्यपूर्व फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे कोर्ट खराब असल्याची तक्रार सायना नेहवालनं केल्यानंतर तिच्यासह बी साई प्रणित आणि कश्यप या तिघांच्या उपउपान्त्यपूर्व लढतीत आज संध्याकाळी उशीरा होणार आहे